एवढं करूनही प्रत्यक्षात रांगेतल्या पन्नासांचाच नंबर लागतो

पालिकेच्या यादीत मात्र अशा कोणत्याही उपकेंद्राचा उल्लेख नाही

अनेक केंद्रांवर ऍपद्वारे नोंदणी करून आलेले ज्येष्ठ नागरिकही लसीविनाच परत जात असलेले दिसले ऍपवर नोंदणी असूनही लस शिल्लक नाही असं उत्तर मिळाल्याचं कर्वेनगरच्या सम्राट अशोक शाळेतल्या केंद्रातून निराश होऊन परतणाऱ्यांनी सांगितलं पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महापालिकेनं वैद्यकीय क्षेत्रातील विविध पदांवर तात्पुरत्या नियुक्त्या केल्या आहेत अशा तज्ञ वैद्यकीय अधिकारी कर्मचारी परिचारिका आणि चतूर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना मानधनाव्यतिरिक्त कोविड भत्ता दिला जाणार आहे महापौर उषा ढोरे आणि पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज हा निर्णय घेतला

तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना दरमहा पंधरा हजार रुपये परिचारिकांना दरमहा दहा हजार रुपये तर चतुर्थश्रेणी वर्गाला पाच हजार रुपये असं या भत्त्याचं स्वरूप आहे

ऑक्सिजन निर्मिती पुणे जिल्ह्यातील टायो निप्पॉन आणि तळोजा इथल्या लिंडे या कंपन्यांतील ऑक्सिजन निर्मिती तांत्रिक कारणांमुळे बंद पडली होती ती आता पुन्हा सुरू झाली आहे

ईद चंद्र दर्शन झाल्यामुळे ईद ऊल फित्र अर्थात रमजान ईद उद्या साजरी करण्याचा निर्णय सीरत कमिटीच्या बैठकीत आज जाहीर करण्यात आला मुस्लिम बांधवांनी रमजान ईदचा सण उद्या साधेपणानं घरातच साजरा करण्याचं आवाहन प्रशासनानं तसंच सीरत कमिटीनं केलं आहे नमाज पठणासाठी एकत्र न येण्याबद्दलचे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी डॉ

ईदच्या निमित्तानं मिरवणुका धार्मिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करू नये असं या आदेशात म्हटलं आहे

पुढील सूचना मिळेपर्यंत या गाड्या रद्द वैकंठ पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीतून होणाऱ्या प्रदूषणाचा नागरिकांना त्रास होत असून आता या नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे विद्युत दाहिनीत क्षमतेपेक्षा जास्त जणांचं दहन सुरु आहे तसंच विद्यूत दाहिनी अत्याधूनिक असल्याचा दावा महापालिकेनं केला असला तरी प्रत्यक्षात त्यातील प्रद्षण रोखणारी यंत्रणा काम करत नसावी किंवा महापालिकेचा दावाच चुकीचा असावा त्यादृष्टीनं पुढील आदेश द्यावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे

उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नाही तसंच दुपार नंतर हवामान ढगाळ असेल असा पूणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पूणे वृत्तांत उद्या पून्हा भेटू ताज्या पूणे वृत्तांत मध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा नमस्कार